पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगला देशातून धार्मिक छळामूळे भारतात निघून आलेल्या त्या देशातल्या अल्पसंख्याक समुदायातल्या लोकांना नागरिकत्व देणं पूर्ण समर्थनीय असल्याचं त्यांनी सांगितलं भारतातल्या मुस्लिमांवर या विधेयकाचा कोणताही परिणाम होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं विरोधकांच्या यासंदर्भातल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यास तयार असल्याचं सांगत पक्षीय राजकारणाच्या बाहेर पड्रन विरोधकांनी चर्चा करावी सभात्याग करू नये असं आवाहनही त्यांनी केलं या विधेयकामुळे अनेक दशकांपासून त्रास सहन करत असलेल्या लाखो लोकांना नवं जीवन मिळणार असल्याचं प्रतिपादन शाह यांनी केलं सरकार आसामच्या मूळ रहिवाशांच्या हिताचं पूर्ण रक्षण करेल असं आश्वासन शाह यांनी दिलं या विधेयकाबाबत सर्वांशी चर्चा झाल्याचं सरकारचं प्रतिपादन आपल्याला मान्य नसल्याचं काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी या चर्चेदरम्यान सांगितलं आपल्या पक्षाचा या विधेयकाला विरोध आहे असं त्यांनी सांगितलं हे विधेयक भारताच्या धर्मनिरपेक्ष धोरणाला अनुकूल नसल्याचं मत शर्मा यांनी यावेळी व्यक्त केलं त्यापूर्वी आज राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर काही वेळातच सभापती एम व्यंकय्या नायडू यांना ते स्थगित करावं लागलं तेल्ग् देशम पक्षासह अन्य विरोधी पक्षांनी राज्यांना वस्तू आणि सेवा कर महसुलातला वाटा मिळण्यास होत असलेल्या विलंबाच्या मृद्द्यावरून गदारोळ सुरू केल्यानं सभापतींनी सदनाचं कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित केलं

भारतीय जनता पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीत ते आज नवी दिल्लीत बोलत होते हे विधेयक भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल असं सांगत धार्मिक छळामुळे शेजारच्या देशांमधून पलायन करून भारतात आलेल्यांना कायमचा दिलासा मिळेल असं पंतप्रधान म्हणाले दरम्यान सरकार पाक आणि बांगला देशातल्या अल्पसंख्यकांबद्दल बोलतं मात्र श्रीलंकेतल्या तामीळ आणि नेपाळ मधल्या हिंदूंच्या वाईट स्थितीबद्दल बोलत नाही अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज केली

लातूर इथला रेल्वेचे डबे तयार करण्याचा नियोजित प्रकल्प हा या प्रयत्नांचाच भाग असल्याचं गोयल यांनी नमूद केलं देशाची अर्थव्यवस्था आणि सकल घरेलू उत्पादन खालावलेलं असतानाच्या स्थितीत जागतिक व्यापार आणि औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी सरकार नेमक्या कोणत्या उद्योगांना पाठबळ देणार आहे असा प्रश्न खासदार जलील यांनी विचारला होता जागतिक व्यापाराचा भाग होण्याच्या दुष्टीनं मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागांसाठी सरकारच्या काय योजना आहेत असा प्रश्नही जलील यांनी केला होता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे

शासनाच्या या निर्णयानं शेतक यांना दिलासा मिळणार आहे

नगराध्यक्ष शीला रोडे यांच्या निधनाम्ळे हे पद रिक्त झाल आहे

या महोत्सवाचं हे सद्सष्टावं वर्ष आहे स्वरतीर्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महोत्सवात यावर्षी नव्या जुन्या पिढीतले एकोणतीस कलाकार आपली कला सादर करणार आहेत पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यामध्ये कला सादर करणार असून या महोत्सवात कला सादर करणारे ते आतापर्यंतचे सर्वात लहान वयाचे कलाकार ठरणार आहेत